अरबी समूद्रातल्या वायू चक्रीवादळामूळे आज कोकणात मूसळधार

या बैठकीत सरकारचा कृती आराखडा तयार होईल अशी अपेक्षा आहे अर्थसंकल्प पूर्व चर्चा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्रामीण क्षेत्रातीलआर्थिक आणि सामाजिक पायाभूत रचना बळकट करण्याच्या आणि कृषी तसंच संबंधित क्षेत्रांच्या विकासाद्वारे बेकारी आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या उपायांवर भर दिला आहे काल नवीदिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राशी संबंधित गटांबरोबर अर्थसंकल्प पूर्व चर्चा करताना त्या बोलत होत्या जीएसटी जीएसटी परिषदेनं करदात्यांच्या सोयीसाठी नवीन जीएसटी विवरण प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे जीएसटी संकेतस्थळावर त्याविषयीचा ऑनलाइन फॉर्म जारी करण्यात आला आहे तो नंतर ऑनलाइन पोर्टलवरही टाकण्यात येईल पाणी देशातल्या प्रत्येक घरापर्यंत नळपाणी योजना पोहोचवण्याचा सरकारचा इरादा आहे असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी म्हटलं आहे आपला विभाग रेन वॉटर हार्वेस्टिंगवर अधिक भर देईल असंही त्यांनी काल नवी दिल्ली इथं राज्यांच्या जलसंधारण मंत्र्यांच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं हंगामी सभापती नवनिर्वाचित सतराव्या लोकसभेच्या हंगामी सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे मध्यप्रदेश मधील खासदार वीरेंद्र कुमार यांची निवड झाली आहे

तसंच लोकसभा सभापती निवडीच्या प्रक्रिया पूर्ण करतील संसदेच्या या अधिवेशनात पाच जुलैला अर्थसंकल्प सादर होणार आहे एअरफोर्स हवाईदलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात आढळले आहेत

पूण्यातल्या स्वयंअर्थसहाय्यित बालाजी विद्यापीठाच्या तसंच नागपूर इथंल्या रामदेवबाबा विद्यापीठ स्थापनेला मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊ नये म्हणून संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली जळगाव जिल्ह्यातल्या साने गुरूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेची द्रूस्ती पंढरपूर मंदीर अधिनियमात सुधारणा आदी निर्णयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मंत्रिमंडळ विस्तार राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्तवली आहे

लोकायुक्त राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यात नवीन लोकायूक्त कायदा संमत केला जाईल असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी व्यक्त केला नवीन लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासंदर्भातील पहिली बैठक काल पूण्यात झाली बैठकीनंतर बोलताना अण्णा म्हणाले की या लोकायुक्त कायद्यानुसार भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यावर दोषीला शिक्षा होणार आहे शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री आणि कृषी सचिव यांची एक समिती तयार करून या समितीनं कृषी मालाचे दर निश्वित करायला हवेत अशी अपेक्षाही अण्णांनी व्यक्त केली

अंबेजोगाई तालुक्यात पुस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन ही जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे दरम्यान कोट्यवधी रुपयांच्या विमानवाहतूक क्षेत्र घोटाळ्याच्या संदर्भात माजी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे काल द्सऱ्या दिवशीही सक्तवसुली संचालनालायापुढे हजर झाले होते विद्यार्थी गुण राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आलेले नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्यावेळी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गण गृहित न धरता केवळ लेखी परीक्षेचे गण गृहित धरावेत आणि त्या गूणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश देण्यात यावेत अशी मागणी मुख्याध्यापक आणि पालकांनी सरकार कडे केली आहे यावर राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री त्याचप्रमाणे सीबीएसईआयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

अधिवक्ता संजय धर्माधिकारी यांनी कळसकर यांना दररोज भेटू देण्याची मागणी केली असता न्यायालयाने ती मान्य केली

बैठकीत विविध वारकरी संघटनांनी आपापल्या उपक्रमांबाबत सादरीकरण केलं

हे काम पूर्ण करत असताना स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकन्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन प्रकल्प आराखड्यानुसारच काम करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आब्रस्त केलं प्रकल्पग्रस्त आणि कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते डांगण कला महोत्सव अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पांजरे इथं लोकपंचायत संस्थेच्या वतीने आदिवासी डांगण कला महोत्सव आयोजित करण्यात आला आदिवासींच्या पारंपारिक लोककलेचे जतन आणि संवर्धन व्हावे तसच पुढच्या पिढी पर्यंत ही कला जोपासली जावी या उद्दशाने डांगण कला महोत्सव आयोजित करण्यात आला यात कांबडा टिपरीफुगडी गौरी होळी सनई वादक पथक कांबड नृत्य बोहाडा आदी पथकांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आपली कला सादर केली

त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला सिंधुदुर्ग यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास आणि त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश सिंधुर्दर्ग संपर्कमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत सिंधुर्दर्गनगरी इथं आज त्यांनी खनिज उत्खनन आणि महामार्गाच्या सुरक्षेविषयी आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते

त्यानुसार पूणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने बालमजुरी विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यांतर्गत विविध ठिकाणी धाडी टाकणे फलकांचे प्रदर्शन करणे व्यवसायिकांकडून हमीपत्रे भरून घेणे वर्तमानपत्रातून जनजागृती करणे आदी उपक्रम होणार आहेत क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामना रद्द करावा लागला बांगला देश आणि श्रीलंकेत हा सामना व्हायचा होता पण पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही

स्पर्धेत पावसामुळे रद्द करावा लागलेला हा तिसरा सामना आहे हवामान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळानं आता तीव्र स्वरूप धारण केलं आहे

संपूर्ण कोकणात आज पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी वळवाच्या सरी अपेक्षित आहेत काल मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली

पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी वळवाचा पाऊस झाला विदर्भ मराठवाङ्यात मात्र पावसाचं प्रमाण फारच तुरळक होतं

मान्सूनही काल आणखी पुढे सरकला नाही

नमस्कार